ते आज अहमदनगर इथं महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते यावेळी त्यांनी एनडीए सरकारनं कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्रात राबवलेल्या विविध विकास योजनांची तपशीलवार माहिती दिली किसान सन्मान योजना अधिक फायदेशीर बनवली जाईल आणि जलसंकट सोडवण्याला प्राधान्य दिलं जाईल असंही ते म्हणाले यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आधीचं काँग्रेसचं सरकार कमजोर सरकार होतं दहा वर्षांतल्या काँग्रेस सरकारच्या काळात आपण फक्त घोटाळे आणि निर्णय न घेणं पाहिलं आहे आमचं सरकार मजवूत आणि निर्णय घेणारं सरकार आहे असं ते म्हणाले मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचंही भाषण झालं पाच वर्षात सरकारनं केलेला विकास आणि सुरक्षेच्या बाबतीत योजलेल्या कडक उपायामुळे महाराष्ट्रातली जनता खंबीरपणे मोदी यांच्या पाठिशी उभी राहील असा विश्वास फडनवीस यांनी व्यक्त केला सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक रोख्यांच्या पावत्या आणि देणगीदारांची माहिती बंद पाकिटात निवडणूक आयोगाकडे जमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत

निवडणूक रोखे योजनेच्या वेधतेला आव्हान देणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं आज हा हंगामी आदेश जारी केला लोकसभा निवडणुकीच्या द्सऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराला वेग आला आहे

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सांगली इथं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी हिगोली इथं तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नांदेड इथं प्रचारसभा होत आहे

लातूर्मधले भाजपा शिवसेना यूतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते

तेव्हाही गरिबी हटली नव्हती राहुल गांधी यांना गरिबी हटवता येणार आहे का असा सवाल तावडे यांनी केला नांदेड लोकसभा मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक यशपाल भिंगे यांची प्रचारसभा काल मुदखेड इथं झाली यावेळी भिंगे यांनी वड़लांचं कर्तुत्व सांगून स्वतःसाठी किती वर्षं मतं मागणार आहात अशी टीका कॉंग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्यावर केली

पण सामान्यांची गरिबी हटवली नाही उलट काँग्रेसनं स्वतःची गरिबी हटवली अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी देगलूर इथं काल रात्री आयोजित प्रचारसभेत त्यानी ही टीका केली रायगड लोकसभा मतदारसंघात कडाक्याच्या उन्हातही प्रचार शिगेला पोहचला आहे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात विविध उमेदवारांनी मेळावे घेऊन आपली भूमिका मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आता नंतरच्या टप्प्यात मतदारांच्या थेट भेटीवर उमेदवारांनी भर दिला आहे मतदारसंघात आता स्टार प्रचारकांच्या सभांचे आयोजन केले आहे

शरद पवार यांची सभा अलिबागला होत आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे बंडखोर उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी आपला अर्ज आज मागे घेतला भाजपा खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करत म्हात्रे यांनी अर्ज दाखल केला होता कपिल पाटील यांना मात्र आपला विरोध कायम आहे युतीला माझा विरोध नाही असं म्हात्रे यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यासाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान सभेतल्या काही निवडक भाषणांचा संग्रह असलेल्या पुस्तकाचं प्रकाशन प्रसारभारतीचे अध्यक्ष ए

येत्या दोन दिवसात राज्यातलं हवामान मुख्यतः कोरडं राहील दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडयासह विदर्भातल्या तुरळक ठिकाणी जोरदार वा याची तसंच पावसाची शक्यता आहे विदर्भातल्या तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे